दीपक म्हैसेकरयांच्या हस्ते आज पुण्यात झालं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम रिजनल आऊटरीच ब्युरोचे संचालकसंतोष अजमेरा उपस्थित होते

इंदापूर मध्ये सविता भिमराव कडाळे पाटील यांनी या महाआघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला

पूणे शहरासह उर्वरीत उमेदवार तातडीनेजाहीर करून त्या ठिकाणचेही अर्ज दाखल करण्यात येणार आहेत अस आघाडीचे प्रवर्तक भिमराव कडाळे पाटील यांनीस्पष्ट केल योग रूम मानसिक ताणतणावातून मुक्त होण्याकरीता दररोज योग आणि ध्यानधारणा करणआवश्यक आहे दैनंदिन योगसाधनेमुळे मन्य्याचे शारिरीक आणि मानसिक आरोग्यही चांगलेराहते त्यामुळे देशभरातील प्रत्येक विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयात योग दालनाची व्यवस्था करावी असा आदेश दिल्ली इथल्याभविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त डॉ शिवकुमार यांनी काढला आहे यासंबधीची पत्रेही त्यांनी पीएफकार्यालयांना पाठविली आहेत

एफ

या कार्यालयात योगदालन असाव आणि त्या ठिकाणी आवश्यक ती सर्व उपकरणेदेखील असावीत यासाठी देशभरातील विभागीय पीएफकार्यालयांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत

विद्यापीठातर्फे या वर्षापासून दूरस्थअभ्याक्रम राबविण्यात येत आहेत

मात्र या काळातविद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे ही मुदत आणखी पंधरा दिवसांनीवाढविण्यात आली आहे त्यासाठी कोणतेही विलंब शु्ल्क आकारले जाणार नाही मुक्तअध्ययन प्रशालेच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन प्रवेश घेता येतील अशी माहिती संचालक डॉ संजीव सोनावणे यांनी दिली मानवी साखळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयातील सर्वकर्मचार्यांनी आज सकाळी कॅम्प मधील ईस्टस्ट्रीट इथ मानवी साखळी करून स्वच्छता हीचसेवा हा उपक्रम राबविला तसेच प्लॅस्टिक कचरा मुक्त भारत चा संदेशही दिला स्टेट बँकेच्या विविध शाखांतील कर्मचारी देखील या मानवी साखळीतसहभागी झाले होते विविध प्रकारच्या पोस्टर्सच्या माध्यमातून प्लॅस्टिक कचरा मुक्त करून पर्यावरणाचे संतूलन राखण्याचे आवाहनकरण्यात आले प्लॅस्टिकचे दृष्परिणाम पर्यावरणावर त्याचा होणार परिणाम या विषयांची पोस्टर्स तयार करण्यात आलीहोती मानवी साखळीमध्ये बँकेचे उपमहाव्यवस्थापक राजेंद्रक्मार नेहरा सहभागी झाले होते हवामान आज पुण्यात पावसाची कुठेही हजेरी नव्हती

उद्या हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागन वर्तवली आहे